फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेङ्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली

प्रधानमंत्री कार्यालय माहिती प्रसारण मंत्रालयच्या युट्युब वाहिनीवरही प्रादेशिक भाषांमध्ये याचं प्रसारण केलं जाईल

भाजपा नेते मनोहरलाल खट्टर दुसऱ्यांदा हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून राजभवन विं आज दुपारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील भाजपा आणि जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्ष यांनी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा केलेला दावा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी स्वीकारला असून काल खट्टर आणि जजपा प्रमुख दुष्यन्त चौताला यांना शपथविधीचं आमंत्रण दिलं खट्टर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली भाजपने केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि भाजपा महासचिव अरुण सिंग यांच्या उपस्थितीत खट्टर यांना विधिमंडळ नेता म्हणून निवडल्यानंतर खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता नवीन सरकारला सहा अपक्षांनी पाठिंबा दिला आहे

राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे

भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे असं प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी संमेलनात केलं भाजपाच्या नेतृत्वाखालील युती राज्याला स्थिर सरकार देईल दिवाळी नंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल असंही ते म्हणाले नवनिर्वाचित आमदारांची येत्या बुधवारी बठक होणार आहे आणि त्या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली बुधवारी राष्ट्रवादी काँप्रेस पाटींची बैठक होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे काल शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्री झं बैठक झाली या बैठकीत सत्तेच्या समान वाटपाचं लेखी आधासन दिल्यानंतरच भाजपा बरोबर सरकार स्थापनेसंदर्भात बैठक होईल असा निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरेंनी घेतल्याची माहिती सेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिली तमिळनाडूमध्ये अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला विशेष सवलती देण्याची मागणी मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी केंद्राकडे केली आहे या राज्यातल्या साखर कारखान्यांना बँका आणि त्रिर वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लक्ष घालावं अशी विनंती करणारं पत्र पलानीस्वामी यांनी लिहिलं आहे तसंच कर्ज पुनर्रचनेसंदर्भात निर्णय येईपर्यंत थकबाकी असलेल्या कारखान्यांच्या विरोधात बँकांनी दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई करु नये अशी मागणीही त्यांनी केली आहे केंद्रानं या कारखान्यांना अतिरिक्त साखर खुल्या बाजारात विकायला परवानगी द्यावी असा आग्रह पलानीस्वामी यांनी धरला आहे एफआरपी मिळाला नसल्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जफेड करता आली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची पूर्वीची थकबाकी असली तरीही त्यांना पीककर्ज द्यावं असं पलानीस्वामी यांचं म्हणणं आहे आसाममध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी समाज कल्याण विभागानं अनेक पावलं उचलली आहेत गुवाहाटी क्वं आकाशवाणीच्या टॉक शो मध्ये सहभागी झालेल्या समाज कल्याणमंत्री प्रमिला राणी ब्रह्मा यांनी ही माहिती दिली

तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सरकारी पदांवर दिव्यांगांना भरती करण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली जम्मू कश्मीरमधे संशयित दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहा जवान जखमी झाले त्यातल्या दोघांची स्थिती गंभीर आहे श्रीनगरच्या करणनगर पोलीस ठाण्याजवळ तपासणी नाक्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हातबॉम्बचा मारा केला त्यात हे जवान जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

मध्यपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली कयार या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेनं सरकत आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच गोवा कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा िगारा हवामान विभागानं जारी केला आहे वादळामुळे समुद्रात भरकटलेल्या नौकांसाठी भारतीय तटरक्षक दलानं शोध आणि मदतकार्य वेगानं सुरू केलं आहे

आदिलाबाद कुमारम भीम निर्मल मंचेरियल निजामाबाद जगतियाल पेद्दापल्ली राजण्णा श्रीशिला करीमनगर जयशंकर भूपालपल्ली सिद्दीपेठ वरंगळ ग्रामीण आणि शहर मेहबूबाबाद भद्राद्री कोठेगुंडम आणि खमाम या जिल्ह्यांमधे तुरळक ठिकाणी पावसाचा फटका बसू शकतो रायलसीमा आणि आंध्रकिनारपट्टीवर तसंच पुदुच्चेरी यनममधे वादळीवारे आणि पावसाची शक्यता आहे

या नौकेचं जिन बिघडल्यामुळे तिच्यात पाणी शिरु लागलं तेव्हा नौदलानं ही कारवाई केली बोटीवरचे सर्वजण सुखरुप असून त्यांना दुखापत झालेली नाही असं नौदल सूत्रांनी सांगितलं प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जातं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रत्येकाने वंचितांच्या दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रात आज नरकचतुईशी निमित्त पहाटे चंद्रोदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे सकाळी सर्वानी उत्साहानं ती साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शुभेच्छा दिल्या घरोघरी कंदील आणि पणत्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती रस्ते रांगोळ्यांनी सजले होते संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाट अनेक ठिकाणी रंगली

जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थसहाय्याचा पुरवठा आर्थिक क्षेत्राला बळकटी प्रादेशिक दळणवळण आणि नागरी सेवांमध्ये सुधारणा यांसारख्या विषयांवर आपली प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाली असं मालपास यांनी सांगितलं देशात पोलादाची मागणी वाढली असून पुढंही वाढेल असं पोलाद तेल आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे